ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची क्विंडा असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं यामुळे मुख्यमंत्र्यांना कोरोना विरोधातल्या लढ्यावर लक्ष केंद्रित करता आलं असतं असं ते म्हणाले उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे तर गुरुवारपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत भाजपा तर्फे प्रविण दटके गोपीचंद पडळकर अजित गोपछडे आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी काल उमेदवारी अर्ज भरला आहे

काँग्रेसनं राजेश राठोड आणि राजकिशोर उर्फ पापा मोदी यांची उमेदवारी जाहीर केली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्या नावाची घोषणा केली आहे दरम्यान आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार राज्यातली विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे काँप्रेसने आपला उमेदवार मागे घेण्याची तयारी दर्शविली आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दुपारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात चर्चा करणार आहेत यावेळी देशातल्या आर्थिक परिस्थितीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे गृहमंत्री अमित शहा अर्थमंत्री निर्मला सीतारामन आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन आणि त्रिर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित राहू शकतात देशात कोरोना विषाणूचा फैलाव सुरू झाल्यापासूनची ही पाचवी बैठक असेल दरम्यान मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिव तसंच आरोग्य सचिवांची बैठक घेतली

मजूरांसाठी आणखी श्रमिक रेल्वे चालवण्यासाठी राज्यांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं डॉक्टर्स नर्सेस आणि कोरोना वॉरियर्सना सर्व सुविधा आणि सुरक्षा पुरवण्यावर गौबा यांनी भर दिला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत बैठक घेणार आहेत

भारतीय रिझर्व बँकेनं नुकतीच व्याजदरात पाऊण टक्के कपात केली होतीत्याचा फायदा कर्जदारांपर्यंत पोहोचला आहे की नाही तसंच बँकांची कर्जवसुली कुठवर आली आहे याचा आढावा बैठकीत घेण्यात येईल

त्यावर धोरणा अभावी कोणतीही कार्यवाही झालेली नाही म्हणून नवीन वीज जोडणी धोरण लवकरात लवकर अंतिम करण्याच्या सूचना ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज प्रशासनाला दिल्या आहेत यासंदर्भात व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आलेल्या प्रदीर्घ बैठकीमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा झाली

कोरोना आपत्तीमुळे राज्याच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देण्यासाठी उद्योग विभागानं कंबर कसली आहे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विदेशी गुंतवणुकीचे व्यवस्थापन आणि विस्तारासाठी एक विशेष कृतीदल नियुक्त केलं असून अमेरिका ख्लड जर्मनी जपान दक्षिण कोरिया तैवानसह अन्य देशांच्या गुंतवणुकदारांचे प्रतिनिधी सध्या राज्य सरकारच्या प्रतिनिधींसह चर्चा करीत आहेत कोरोना संकटाच्या आर्थिक दृष्परिणामाना तोंड देण्यासाठी पुढारलेले देशसुद्धा वेगवेगळ्या योजना आखत आहेत या घडामोडींमुळे गुंतवणुकीसाठी पर्यायी देशांचा विचार होऊ लागला आहे भारतालाही विदेश गुंतवणुकीसाठी समर्थ पर्याय म्हणून पाहिले जात आहे मुंबईत भायखळा खेल्या त्रुंगात एका कैदी महिलेला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आढळलं आहे तिला श्वसनाला प्राणवायू कमी पडू लागल्यानं काही दिवसांपूर्वी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तेव्हाच्या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला होता मात्र काल केलेल्या चाचणीत संसर्ग झाल्याचं आढळलं तिला उपचारार्थ सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केलं आहे यापूर्वी भायखळा तुरुंग प्रशासनातल्या एका डॉक्टरला संसर्ग झाला होता

आरोग्य तपासणी करणाऱ्या आशा सेविकेच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला

त्यामुळे उरण आणि करंजा गाव पूर्ण सील केले असून कोरोनाबाधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे

महाबळेश्वर आणि कोरेगाव एकेक रुग्ण आढळला तर सातारहून पुण्याला दुर्धर आजारावर उपचार घेण्यासाठी गेलेला युवक कोरोना बाधित असल्याचे समोर आलं नांदेड शहरात आज नव्याने सहा रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत हे सर्व रूग्ण एन आय आर

त्यामुळे रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या कृष्णनगर परिसरात आढळलेल्या एकमेव रुग्णाची प्रकृती स्थिर आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातला दुसरा रूग्ण कोरोनामुक्त झाला असून आता दोघांवर उपचार सुरु आहेत

तिच्यावर जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात उपचार करण्यात आले होते

कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी राज्यात ठिकठिकाणी विशेष रुग्णालयं सुरू करण्यात आली आहेत

सध्या कारागृहात कोरोनाचा संसर्ग होत आहे सुमारे शंभर जण बाधित झाले आहेत अशा परिस्थितीत जामीन मंजूर करावा अशी मागणी वाधवान बंधूंनी न्यायालयाकडे केली आहे मात्र जामीनावर निकषांवर सुनावणी घेण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले येत्या ब्रुधवारी त्यांच्या जामीनावर सुनावणी होणार आहे

व्हाट्सअप फेसबुक ट्विटर क्टिग्राम यासारख्या समाजमाध्यमावर चुकीची माहिती पसरवली जात असल्याचं सायबर गुन्हे विभाग पोलिसांनी सांगितलं ऑनला नि खरेदी करताना लोकांनी विशेषत ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या बँक खात्यांची माहिती कोणालाही देऊ नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे संचारबंदीमुळे राज्यातंर्गत विविध जिल्ह्यांमध्ये अडकलेल्या मजूर कामगार विद्यार्थी भाविक आणि पर्यटकांना काही अटी शर्तींवर एस टी बसनं मोफत बस प्रवास सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे मात्र कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलेल्या क्षेत्रातल्या नागरिकांना प्रवासाची कोणतीही मुभा नसेल असंही परिवहनमंत्री एडव्होकेट अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे

पोलिस आयुक्तालयं असलेल्या ठिकाणी त्या परिमंडळाचे पोलीस उपायुक्त तर तिर ठिकाणी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार तिथले नोडल अधिकारी असतील ज्या नागरिकांना व्यक्तिगत प्रवास करायचा आहे त्यांना ऑनलाईन अर्ज करून नोडल अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल यासाठीचं ऑनलाईन पोर्टल उद्यापासून सुरु होणार आहे या प्रवासासाठी उपलब्ध करून दिलेल्या बस प्रवासादरम्यान कुठेही थांबणार नसल्यानं नागरिकांनी स्वतःच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करावी असंही परब यांनी स्पष्ट केलं आहे या बसचं निर्जंतुकीकरणं केलेलं असेल संपूर्ण प्रवासात परस्परांपासून सुरक्षित अंतराचे नियम पाळणं बंधनकारक राहील अशी माहितीही त्यांनी दिली नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहनही परब यांनी केलं आहे पंढरपूरच्या आषाढी वारीची परंपरा सध्याच्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं पूर्णपणे रद्द करू नये तर काही निवडक मंडळींनी ज्ञानेश्वर माउली आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन पंढरपूरला जावं असा प्रस्ताव दिंडी प्रमुख आणि वारकऱ्यांनी तसंच आळंदीवासी यांनीही सादर केला आहे